नागपूरमध्यक्राल झालष्वा मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं त्याच बरोबर विधान भवनाच्या प्रकाशगृहात पाणी शिरल्यामुळ प्रिधान भवनातला वीज पुरवठा खंडीत झाला याचा परिणाम विधीमंडळाच्या कामकाजावर झाला विधानसभव्या कामकाजाला काल सकाळी सुरुवात होताच सभागृहात वीज नसल्यामुळं अध्यक्ष हरिभाऊ बागडड्रिंनी सुरूवातीला कामकाज दोन तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब कळि विधान परिषदर्धीकामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं

शहरातल्या दोनशहूक्त अधिक नागरी वसाहतींमध्यपाणी साचलं महापालिक्ख्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अडकून पडलखा नागरिकांची सुटका क्ली

यापूर्वी अनक्रिदा धबधब्यावर किंवा धरणात बुड्रन पर्यटकांना आपल्या जिवास मुकावलिगल्याच्या घटना घडल्या आहेत